कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी प्रवेशस्ताठीची जेईई मेन्स लांबणीवर आयपीएल स्पर्धाही अनिश्वित काळासाठी स्थगित भारत आणि ब्रिटन भारत आणि ब्रिटन दरम्यान द्विपक्षीय संबंध देशांतर्गत तसंच प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोस्सि जॉनसन यांच्यात आज दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा झाली

यामध्ये परस्पर नागरी सहकार्य उद्योग आणि व्यापार संरक्षण क्षेत्र पर्यावरण रक्षण आणि आरोग्य या पाच प्रमुख मुद्यांचा समावेश आहे भारत आणि ब्रिटन दरम्यान व्यापार विस्तार हाही आजच्या बैठकीतील प्रमुख मुद्दा असल्याचं चक्रोवर्ती यांनी सागितलं डॉ एस जयशंक परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांची भेट घेतली दोनही देशांच्या नागरिकांच स्थलांतर आणि दळणवळणासंदर्भातील करारावर स्वाक्षरी करण्यात आली यामुळे नागरिकांचा कायदेशीर प्रवास करणे सुलभ होईल आणि दोन देशांतील प्रतिभावंतांना प्रोत्साहन मिळेल असं डॉ एस जयशंकर यांनी आपल्या ट्विटर संदेशांत म्हटलं आहे हे पंतप्रधानांदरम्यान झालेल्या आजच्या बैठकीचं महत्त्वाचं फलित असल्याचं त्यानी म्हटलं आहे ब्रिटन ऑक्सिजन ब्रिटनमधून ऑक्सिजनचे साडे चारशे सिलेंडर्स घेऊन भारतीय हवाई दलाचं आणखी एकविमान आजसंध्याकाळी चेन्नईला दाखल झालं कोरोना विरुद्धच्या लढाईत भारताला केलेल्या सहकार्याबद्दल भारतानं ब्रिटनचे आभार मानले आहेत याआधीही आज सकाळी भारतीय हवाई दलाच्या विमानानं ब्रिटनमधून ऑक्सिजनचे साडे चारशे सिलेंडर्स भारतात आणले होते

अनेक राज्यामधील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं वाढतं प्रमाण यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढला आहे या प्रयत्नांत आता जागतिक स्तरावरुनही मदतीचा ओघ सुरु आहे यामध्ये उपलब्ध झालेल्या वैद्यकीय उपकरण औषधं ऑक्सिजन काँसेंट्रेटर आणि व्हेंटीलेटरर्स यांची वितरण व्यवस्था सुनिश्वित केली जात आहे

असं असलं तरी गेल्या तीन चार दिवसांपासून महाराष्ट्रातल्या कोविड स्थितीत सुधारणा होताना दिसत आहे महाराष्ट्रात उपचारधीन रुग्णांची संख्या घटत असून महाराष्ट्रातला रुण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे

लसीकरणासंदर्भात महाराष्ट्र सुरूवातीपासूनच आघाडीवर आहे अधिकृत संकेतस्थळ लसीकरणासाठी नोंदणी करताना अधिकृत संकेतस्थळ कोविन पोर्टल उमंग एप आणि आरोग्य सेतू एप च्या माध्यमातूनच करावं असं आवाहन पत्र सूचना विभागानं केलं आहे काही अनधिकृत आणि फसवणूक करणारे फोन कॉल्स आणि लिंक्स समाजमाध्यमाद्वारे पाठवण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात येत आहे ड्राइव्ह इन हे लसीकरण देशातील पहिलं ड्राइव्ह इन या लसीकरण केंद्राचं उद्घाटन आज मुंबईत खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते झालं हे केंद्र दादरमधील कोहिनुर स्केअर टॉवर इथं सुरु करण्यात आले असून लसीकरण केंद्राव जाऊ न शकणाऱ्या दिव्यांग नागरिकांना आपापल्या वाहनांत लस देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे याशिवाय ज्या दिव्यांग नागरिकांकडे स्वतचे वाहन नसेल त्यांच्यासाठी वाहतुकीचा सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे ही लसीकरण सुविधा समाजातील सर्व स्तरातील नागरिकांसाठी आजपासून उपलब्ध आहे

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्वीट संदेशाद्वारे आज ही घोषणा केली या कालावधीत लसीकरण बँका आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील सरकारी आणि खासगी कार्यालयं शैक्षणिक संस्था दुकानं बंद राहतील

जेईई मेन्स देशभरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तंत्रशिक्षण संस्था अर्थात आयआयटी प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणारी जेईई मेन्स ही मे महिन्यात होणारी प्रवेशपरिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे अशी माहिती केंद्रिय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटर संदेशांत दिली आहे या महिन्याच्या अखेरीस ही परीक्षा होणार होती

हे पुरवठादार मूळ उपकरण निर्मिती उत्पादक आणि तंत्रज्ञान पुरवठादारांबरोबर करारबध्द आहेत

सत्तास्थापना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉं ग्रेसला मिळालेल्या यशानंतर पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काल राज्यपाल जगदीप धनकर यांची भेट घेतली राज्यपालांनी त्यांना उद्या सकाळी पावणे अकरा वाजता राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे आसाम तामिळनाडू केरळ आणि पुहु चेरीमध्येही सत्तास्थापनेच्या हालचार्लीना वेग आला आहे केरळमध्ये वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे नवीन सरकार स्थापनेच्या औपचारिक प्रक्रियेला वेळ लागू शकतो असं आमच्या प्रतिनिधीनं म्हटलं आहे बंगाल हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचाराचा भारतीय जनता पार्टीनं तीव्र शब्दात निषेध केला आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नडडा दोन दिवसाच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून राज्यपाल जगदीप धनखर यांनी या हिंसाचाराच्या घटनांचा सविस्तर अहवाल मागवला आहे दरम्यान भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनीही भाजपा कार्यकर्त्यांच्या कथित हत्यांचा संदर्भ देत राज्यातली परिस्थिती चिंताजनक असल्याचं आज सांगितलं देशाच्या निवडणुकीच्या इतिहासात अशा प्रकारच्या घटना याआधी कधीही पहिल्या नाहीत सत्तारूढ पक्षानं निवडणूक जिंकल्यानंतर शालीनता दाखवायला हवी असं सांगून तृणमूल कॉ ग्रेसच्या प्रमुख ममता बनर्जी यांनी निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकावल्याचा आरोप पात्रा यांनी केला नंदीग्राम पश्चिम बंगालच्या नंदीग्राम मतदारसंघात पुन्हा मतमोजणी घेण्याच्या तृणमूल कॉंग्रेसच्या माणीवर निवडणूक आयोगानं आज आपली भूमिका स्पष्ट केली या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय हा अंतिम असतो आणि त्यांनी ही मागणी फेटाळली आहे असं निवडणूक आयोगानं आज सांगितलं नंदीग्राममध्ये मतमोजणी झाल्यावर तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुनर्मोजणीची मागणीकेली होती मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावत अंतिम निकाल जाहीर केला होता

मेट्रोट्रॅकचा काही भाग कोसळल्यानं हा अपघात झाल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे गेल्या दहा वर्षातील मेक्सिको शहरातील मेट्रो यंत्रणेतील हा सर्वात मोठा अपघात असल्याच स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे आयपीएल चार क्रिकेटपटूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने आयपीएल क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आयपीएलचं कार्यकारी मंडळ आणि भारतीय क्रिकेट नियम मंडळाच्या संयुक्त बैठकीतसर्वसंमतीनं हा निर्णय घेण्यात आला खेळाडू आणि स्पर्धेशी संबंधित अन्य सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचं आयपीएलनं म्हटलं आहे